वाराणसीच्या एकदिवसाच्या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी श्री जगदगुरु विश्वाराध्द गुरुकुल याच्या शताब्दी सामारोहच्या सांगता सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत बनारस हिंदू विश्वविद्यालयात वैदीक संशोधन केंद्रचं उद्घाटन मोदी करतील

हस्तकला उत्पादनांना थेट आंतरराष्ट्रीय बाजार पेठ मिळावी या हेतूनं उत्तर प्रदेश सरकारनं हा कार्यक्रम आयोजित केला आहे आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल आज नवी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत उप राज्यपाल अनिल बैजल केजरीवाल आणि त्यांच्या मत्रिमंडळाला पद आणि गोपनियतेची शपथ देतील गेल्या मंत्रीमंडळात सहभागी असलेल्या सर्वच मंत्र्यांना ह्या नवीन मंत्रीमंडळात समाविष्ट करण्यात आलं आहे यात मनिष सिसोदिया सत्येदर जैन गोपाल राय कैलाश गलहोत इम्रान हुसेन आणि राजेंद्र गौतम यांचा समावेश आहे

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर्यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांची भेट घेतली अमेरिकेचेअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगामी भारत दौऱ्याच्या पार्वभूमीवर ही म्यूनिचसुरक्षा परिषदे दरम्यान भेट झाली जयशंकर यांनी यावेळी अफगाणिस्तान विषयक अमेरिकेच्याविशेष दूतांचीही भेट घेतली तसेच सिनेटर जिम इनहोफे यांच्या अध्यक्षतेखालच्या अमेरिकनकाँप्रिसच्या शिष्टमंडळाशीही जयशंकर यांनी द्विपक्षीय सहकार्याविषयी चर्चा केली या परिषदे दरम्यान भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री फैसल बिन फरहान यांचीही भेट घेतली तसेच धोरणात्मक भागिदारी कौन्सिलमध्येसोबत काम करण्याविषयी आशावाद व्यक्त केला नाशिक जिल्ह्यातल्या लासलगावमध्ये काल एका महिलेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्नझाला अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्यात कुठेही बाटलीतून पेट्रोल नदेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी दिले आहेत

नाशिक दौऱ्यात ठाकरेयांनी पीडित महिलेची भेट घेतली

डिजिटल तंत्रज्ञान आणि ई गव्हर्नन्सचा लाभ तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी या व्यवस्था भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून द्यायला हव्यात असं उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू यांनी म्हटलं आहे नायडू यांनी काल मध्यप्रदेशात जबलपूर इथं पंडित द्वारका प्रसाद मिश्रा भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात विद्यार्थी आणि शिक्षकांना संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते यासाठी भारतीय भाषांमध्ये मोठ्या प्रमाणात डिजिटल स्वरूपातला आशय निर्माण करण्याची गरजही नायडू यांनी अधोरेखित केली आपण सगळ्यांनीच या कामाकडे डिजिटल सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून पाहायला हवे आणि त्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांनी पुढाकार घ्यायला हवा असं आवाहनही नायडू यांनी केलं आदिवासींच्या संस्कृतीचं संवर्धन आणि प्रसारासाठी समाजातल्या सर्वच घटकांनी एकत्रितपणे काम करायला हवं असं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू यांनी केलं आहे

आदिवासी समुदायांमधलं शिक्षणाचं प्रमाण वाढण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली

आदिवासी समाज आपल्याला निसर्गाशी जुळवून घेत जगायला शिकवतो असंही नायडू यांनी यावेळी नमूद केलं केंद्रीय पर्यावरण वन संरक्षण मंत्री प्रकाश जावडेकर आज गांधीनगर द्विपक्षीय बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत

स्थलांतरीत वन्यजीव पृथ्वीला जोडतात आणि त्यांचे स्वागत करतो अशी परिषदेची यंदाची संकल्पना आहे विलंबाने न्याय म्हणजे न्याय नाकारणे असेम्हटले जाते मात्र जलद न्यायदानकरताना चूक होणार नाही याचेही भान ठेवण्याची गरज सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी व्यक्त केली महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेतर्फ आयोजित राज्यस्तरीय वकील परिषदेत ते बोलत होते न्यायालयात खटला उभा राहण्यास देखील विलंब होतो ते बघता न्यायपालिका वकील आणि विधी शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयात समन्वयाची गरज त्यांनी व्यक्त केली जम्मू काश्मीरचे मुख्य निवडणुक अधिकारी शैलेंद्र कुमार यांनी केंद्रशासिस प्रदेशातल्या सर्व सरपंच आणि पंचानां स्थानिक स्वराज संस्था च्या निवडणुका घेण्याबाबत सूचना जारी केल्या आहेत

अर्थव्यवस्थेशी संबंधित विविध क्षेत्रांमध्ये भारतासोबत संयुकपणे प्रावीण्य मिळवण्याला आपलं प्राधान्य आहे असं पोर्तुगालचे अध्यक्ष मार्सेलो रिबेलो दी सुसा यांनी म्हटलं आहे रिबेलो यांनी काल मुंबईत भारत पोर्तुगाल व्यापार मंचाला संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही असण्यासोबतच जागतिक अर्थिक आणि सामजिक शक्ती असल्याचं रिबेलो म्हणाले केवळ आशिया किंवा युरोपातले देश एवढ्यापुरतं भारत आणि पोर्तुगालचं स्थान मर्यादित नाही तर दोन्ही देश जागतिक शक्ती आहेत असं मत त्यांनी व्यक्त केलं हे दोन्ही देश म्हणजे जागतिक हितासाठी शांतता स्वातंत्र्य शांबत विकास तसंच हवामान बदल या आणि अशा इतर क्षेत्रात जगाच्या सोबतीनं काम करणारे देश आहेत असं ते म्हणाले भारतीय औद्योगिक महासंघ विविध औद्योगिक संस्था असोचॅम आणि फिक्कीनं या व्यापार मंचाचं आयोजन केलं होतं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांच्यासह उद्योगजगतातल्या मान्यवर व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित होते आर्थिक विकास गुंतवणूक उद्योगधंद्यांची वाढ आणि अभिनवतेवर भारत आणि पोर्तुगालचा भर असल्याचं पियुष गोयल यांनी यावेळी सांगितलं विदर्भात कच्चा माल आणि कुशलमनुष्यवळ उपलब्ध आहे त्याचा लाभ उठविण्यासाठी लघू आणि मध्यम उद्योगांनी विदर्भात येण्याचीगरज केंद्रीय सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातव्यक्त केली एका वार्ताहर परिषदेत ते बोलत होते विदर्भात कापूस उत्पादकक्षेत्रात स्फूर्ती योजनेच्या अंतर्गत समूह विकास योजनांची निर्मिती करण्यात आलीआहे वर्धांच्या महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संशोधन संस्थेने उभारलेल्या सौरसमूह विकास योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाल्याचंत्यांनी सांगितलं

कर्नाटकात उडपी जिल्ह्यातल्या इंदूर घाटात एक प्रवासी बस रस्त्यालगतच्या दगडाला धडकल्यानं झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले ही बस मैसुरु इथून बंगळुरुला जात होती ही बस मोडकळीला आलेल्या अवस्थेतली होती

काल फ्रान्समध्येही याविषाणूच्या बाधेमुळे एकाचा मृत्यू झाला या विषाणूसी बाधा झाल्यामुळे आशिया बाहेर झालेला हा पहिलाच मृत्यू आहे

रणवीर सिंग आणि आलिया भट्टयांच्या भूमिका असलेला गली बॅयचं पुरस्कारांवर वर्घस्व राहीलं या दोघां नाही सर्वोत्कृष्ट अभिनयासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारानं गौरवण्यात आलं गली बॉय सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला गली बॅयसाठीच झोया अख्तर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा तर उरी दसर्जिकल स्ट्राईकसाठी आदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट पदापर्णीय दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला ज्येष्ठ्यचित्रपट दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी जीवन गौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं तर अभिनेता गोविंदा याला सिने सृष्टीतल्या योगदानाबद्दल विशेष पुरस्कार देण्यात आला तालिबान आणि अमेरिके दरम्यान झालेल्या आंशिक युद्धबंदीबद्दल अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ गणी यांनी आशा व्यक्त केली आहे

फिलिपिन्स मध्ये मनिला इथं सुरू असलेल्या आशियाई सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाला अखेर कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे